राज्यातल्या कोणत्याही प्रकरणाची चौकशी करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाला देण्यात आलेली सर्वसाधारण संमती राज्य सरकारनं मागं घेतली आहे राज्याच्या ग्रह विभागानं या संबधींचे आदेश आज जारी केले आहेत

देशात या संसर्गामुळे होत असलेल्या मृत्यूचा दर सातत्यानं कमी होत असून सध्या तो एक पूर्णांक एकावन्न शतांश टक्के आहे

रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत असून नवे रुग्ण आढळण्याचं प्रमाण कमी होत असल्याची माहितीही केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे

त्यांनी आज सातारा इथं अतिवृष्टीनं झालेल्या न्कसानीची पाहणी केली ते त्यानंतर पत्रकारांशी बोलत होते दरेकर यांनी त्या आधी खासदार उदयनराजे भोसले यांची सातारा इथल्या जलमंदिर महाल इथं भेट घेऊन चर्चा केली

पोलिसांनी न्यायालयाच्या निर्देशांनुसार त्यांना ही नोटीस बजावली आहे सामाजिक संपर्क माध्यामांवरुन समाजात जातीय तेढ निर्माण करण्याच्या कारणावरून वांद्रे न्याय दंडाधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात या दोघींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते

सिटी चौक पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यामध्ये सहआरोपी न करण्यासाठी तसंच अटक न करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती त्यावरून दाखल तक्रारीन्सार फौजदाराला अटक करण्यात आलं असल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कळवलं आहे